व्यापार शिखर परिषदेत मांडली

पाक व्याप्त काश्मीर ताब्यात घेऊन पाकिस्तानबाबत आरपारची लढाई करण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं प्रतिपादन

मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांसाठी आज आणि उद्या राज्यभरात विशेष मोहीम राबविण्यात येणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला तीन लाख कोटी डॉलर एवढी म्हणजेच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठीची रूपरेषा मांडली ते आज नवी दिल्लीत आयोजित जागतिक व्यापार शिखर परिषदेत बोलत होते यासाठी देशामध्ये अनेक स्टार्ट अप सुरू करण्याचा मानस असून त्यादवारे देशाला सर्वात आघाडीवर घेऊन जाणे शक्य असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले

आपलं सरकार जात धर्म आणि आषेच्या पलिकडे जाऊन समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी काम करत असल्याचंही ते यावेळी म्हणाले प्लवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान विरूध्दच्या निर्णायक लढाई जिंकण्याच्या दृष्टीनं भारत राजनैतिक किंवा इतर सर्व पर्यायांचा वापर करेल असं प्रतिपादन अर्थमंत्री अरूण जेटली यांनी म्हटलं आहे पाकिस्तानातील एका व्यक्तीनं हल्ल्याची जबाबदारी घेतलेली असताना अजून प्राव्याची गरज काय असा स्पष्ट सवाल त्यांनी पाकिस्तानी पंतप्रधान इम्मान खान यांच्या भाषणाचा संदर्भ देऊन विचारला अपराध्यांनी आपल्या अपराधाची कब्ली दिलेली असतानाही पाकिस्तान त्यांच्या विरूध्द काहीही कारवाई करीत नाही जागतिक व्यापार शिखर परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते पाक व्याप्त काश्मीर ताब्यात घेऊन पाकिस्तान बाबत आरपारची लढाई करण्याची आवष्यकता असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नागपूर इथं केलं पूलवामा इथं झालेल्या जवानावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज नागपूर इथं पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की पाकिस्तानला धडा शिकवणे आवश्यक असून पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली दहशतवादी ठिकाणं नष्ट करण्यासाठी खंबीरपणे विचार करीत आहे आता आरपारची लढाई करणं गरजेचं असल्याचं रामदास आठवले यावेळी म्हणाले सैन्यांमध्ये आरक्षण ठेवावे ही या आपल्या पक्षाची भूमिका असल्याचं सांगून रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष तथा सामाजिक न्याय मंत्री आठवले यांनी य्वकांना सैन्यात सामील होण्याचं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि षिवसेना यांच्यात झालेल्या निवडणूक य्तीमध्ये रिपब्लीकन पक्षाला स्थान दिल्या गेलं नसल्याची नाराजी व्यक्त करून रामदास आठवले यांनी आपल्या पक्षाला य्तीमध्ये एक तरी जागा देण्याची मागणी केली

रामदास आठवले यांनी प्लवामा इथं शहीद झालेल्या ब्लडाणा जिल्हयातील परिवाराची भेट घेऊन सांत्वना केली आणि सर्वोतोपरी मदत करण्याचं आश्वासन केलं

तर काही जणांवर उपचार स्रू असल्याचं सूत्रांनी सांगितलं गोलाघाट आणि जोरहाट या जिल्हयांमध्ये या विषारी मद्याचा प्रभाव अधिक आहे याप्रकरणी दहा जणांना अटक केली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी विशेष बैठक बोलवली असून दोर्षीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत येत्या लोकसभा निवडण्कीसाठी ऑनलाईन मतदानाची कोणतीही सूविधा उपलब्ध नसल्याचं मृख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं स्पष्ट केलं आहे भारतीय पारपत्र धारक अनिवासी नागरिक आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ऑनलाईन मतदान करून शकतील अशा आशयाचा संदेश सामाजिक संपर्क माध्यमांवरून फिरतो आहे हा संदेश च्कीचा असल्याचं निवडणूक विभागानं म्हटलं आहे अनिवासी आरतीय नागरिकांसाठी मतदार नोंदणीची ऑनलाईन स्विधा उपलब्ध आहे परंतू मतदान करण्यासाठी संबंधितांना त्यांचं नाव असलेल्या मतदार संघातल्या मतदान केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहूनच मतदान करावं लागेल असंही म्युख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं स्पष्ट केलं आहे राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला परवा सोमवारपासून मुंबईत प्रारंभ होणार आहे

विद्यासागर राव यांच्या अभिभाषणानं या अधिवेशनाला सुरूवात होईल

त्याशिवाय राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर एक आणि दोन मार्च रोजी चर्चा होणार आहे लोकसभा निवडण्कीपूर्वीच्या या अधिवेशनात कॉग्रेससह विरोधीपक्षांकडून सरकारला शेतकरी आत्महत्या तसंच कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होऊ शकतो असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधतील

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्कत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी आज आणि उद्या राज्यभरात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे अशी माहिती म्ख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे

तथापि यामध्ये मतदार नोंदणी झाली नाही अशा वंचित नागरिकांसाठी मतदार नोंदणीची आणखी एक संधी मिळावी या उद्देषानं ही दोन दिवसांची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे यादिवशी सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नागरिकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारणार आहेत संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी पश्संवर्धन द्ग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर मदत आणि प्नर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव महेश वाव्हळ कक्ष अधिकारी ललित सदाफुले आदी मान्यवर उपस्थित होते गोरगरीब दीनदलित यांच्यातील अज्ञानए अंधश्रद्वा अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक संत गाडगे महाराज यांची जयंती आज नागपूर सुधार प्रन्यास येथे साजरी करण्यात आलीण् संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले

मेळघाटमधील आरोग्य व्यवस्थेचा सर्वकष आढावा धेण्यासाठी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण यंत्रणेसह आजपासून मेळघाट दौ यावर आले असून सेमाडोहपासून या दौ याला प्रारंभ झाला हरिसाल या पहिल्या डिजीटल गावातून राज्यस्तरीय तनाशक मोहिमेचा श्भारंभही आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते आज झाला

या कार्यक्रमाला नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे महापौर नंदा जिचकार यांचेसोबत रेल्वेच्या अधिका यांची उपस्थिती होती या सोबतच रेल्वेस्थानकाच्या द्स या तिस या चवथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या फलाटावर रेल्वेतर्फे सरकता जीना बसवण्यात आला असून त्याचंही लोकार्पण आज करण्यात आलं नागपूर मुंबई द्रांतो जलद गाडीला नवीन एल एच बी रॅक्सची व्यवस्था तसंच नागपूर अहमदाबाद प्रेरणा जलद गाडी आणि नागपूर जयपूर जलद गाडीला नवीन एल एच बी

या शानदार पासिंग आउट परेडचं निरीक्षण मेजर जनरल आई जे एस हन्दल समादेशक राष्ट्रीय कैडेट कोर अधिकारी प्रशिक्षण अकादमी कामठी यांनी केलं लेफ़्टिनेन्ट निखलेश ठाकर आणि अधिकारी कैडेट मनोज कुमार यांना वरिष्ठ आणि कनिष्ठ श्रेणी च्या पाठयक्रमाचे मेरिट सुची मध्ये प्रथम जागा प्राप्त करण्या करिता महानिदेशक बैटन ऑफ़ ऑनर ने पुरस्कृत केलं गेलं

यावेळी व्यासपीठावर संमेलनाचे उद्घाटक प्रा महेश एलकंचवार अध्यक्ष प्रेमानंद गज्बी मावळत्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार स्वागताध्यक्ष नितीन गडकरी अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते तत्पूर्वी उपराजधानीत तब्बल तीन दशकानंतर होणा या या नाटय संमेलनाची स्रूवात भव्य नाटयदिंडीनं झाली दिंडीतील पालखीमध्ये नटराजाची मर्ती आणि नाटकाची संहिता ठेवण्यात आली या नाटयसंमेलनाच्या द्स या दिवशी आज एकांकिका आणि दिर्घाकांसह परिसंवाद आयोजिण्यात आला आहे तसंच सायंकाळी रघ्वीर खेडकर आणि चम्चा लोकनाट्य तमाशा सादर करण्यात येईल हे सर्व कार्यक्रम कविवर्य स्रेश भट्ट सभागृहात आयोजिण्यात आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक योजनांच्या माध्यमातून विकासाचे पर्व सुरू केले या कल्याणकारी योजना घराघरात पोहोचवाए असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज दर्यापूर येथे केलं दर्यापूर इथं आयोजित अटल संकल्प अभियान या कार्यक्रमात ते बोलत होते

पोटे पाटील म्हणाले की जगात आरताची अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदयोग उभारणी साठी लागणाऱ्या परवानग्यांची संख्या कमी केली रस्तेविकास आदी पायाभूत स्विधाही उभारल्या